आजारावर उपचार देण्याची मागणी करणारी याचिका दिल्लीतल्या न्यायालयानं फेटाळली

भारतीय खेळाडूंचा अंतिम फेरीत प्रवेश ओदिशात काक्र इथं आयोजित पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचं उदघाजि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचं पाहिलं यजमानपद ओदिशाला मिळालं आहे या स्पर्धांचं आयोजन करून भारतानं एक इतिहास रचला असून भारत विद्यापीठ स्पर्धा भरवणाऱ्या देशांच्या यादीत जोडला गेला आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आज फक्त विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचं उदघाजि झालेलं नाही तर भारतात क्रीडा क्षेत्रात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे असं त्यांनी सांगितलं

या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी दिल्यामुळे ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पज्ञायक यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले भारताच्या न्यायव्यवस्थेनं नेहमीच विकास आणि पर्यावरणात समतोल साधला असल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची प्रशंसा केली त्यामुळेच भारत विकासाचा प्रक्रिया राबतानाच वनक्षेत्रातही वाढ करु शकला आहे असं मोदी म्हणाले ते नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषदेला संबोधित करत होते सर्वोच्च न्यायालयानं या परिषदेचं आयोजन केलं आहे कायदा नेहमीच सर्वोच्च असतो असं ते म्हणाले कायद्यानं घालून दिलेले नियम हाच सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे आणि व्यवस्थेत होणारे बदल कायद्यानं घालून दिलेल्या नतिक चौकींमुसार असायला हवेत असं त्यांनी सांगितलं भारतीयांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हा मिं आहे केंद्र सरकारनं आत्तापर्यंत कालबाह्य झालेले सुमारे दीड हजार कायदे रद्दबादल केले आहेत तर त्याचवेळी तृतीपंथांना अधिकार मिळवून देणारे आणि त्रिवार तलाकसारखी प्रथा रद्द करणारे नवे कायदेही केले असल्याची माहिती त्यांनी दिली आयोध्या जमीन वादाचा निकाल येण्यापूर्वी अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या मात्र न्यायालयानं दिलेला निकाल भारताच्या नागरिकांनी मनापासून स्विकारल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं भारताच्या न्याय संसदीय आणि प्रशासकीय यंत्रणा परस्परांच्या भूमिकांचा आदर करत संविधानाची तत्व जपत आहेत आणि ही अभिमानस्पद बाब आहे असं मोदी म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शदर बोबडे यांनीही या परिषदेला संबोधित केलं भारताच्या संविधानानंच सक्षम आणि स्वायत्त न्यायव्यवस्था निर्माण केली असं ते म्हणाले विधि आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद हे ही या परिषदेला उपस्थित होते लोकशाहीत विरोध आणि लोकानुनय अशा दोघांचाही सन्मान करायला हवा मात्र जेव्हा लोकानुनय संवध्यानिक जनमतावर वरचढ ठरू लागतो तेव्हा नव्या समस्या निर्माण होतात असं रविशंकर प्रसाद म्हणाले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतदौ याबाबत देशभरात औत्सुक्याचं वातावरण आहे अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत त्यांना पाहण्यासाठी देशातल्या विविध भागातून लोक अहमदाबाद इथं पोहोचले आहेत

डोनाल्ड ट्रम्प यांचं उद्या भारतात आगमन होईल ट्रम्प आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालच्या शिष्टमंडळात अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस ऊर्जा मंत्री डेन ब्रले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबा ओब्रायन चीफ ऑफ स्त्रफ मिक मूलवाने यांचा या उच्च्स्तरीय शिष्टमंडळात समावेश आहे हे शिष्टमंडळ अहमदाबाद आग्रा आणि दिल्लीचा दौरा करणार आहे ट्रम्प यांची सहायक असलेली त्यांची मुलगी इवांका ट्रम्प आणि त्यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनरही भारत दौऱ्यावर येत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रा भेरींदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत नसतील असं अधिकृत सूत्रानी स्पष्ट केलं आहे ट्रम्प येत्या सोमवारी सपत्नीक ऐतिहासिक ताज महालाला भे देणार आहेत यावेळी भारतातर्फे इतर मान्यवरही त्यांच्याबरोबर नसतील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना ताज महाल भेरींचा मनमुराद आंनद घेता यावा याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबाद इथं ट्रम्प याचं स्वागत करतील आणि सार्वजनिक सभेत दोघं सहभागी होतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या वक्तव्यावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे विरोधी पक्ष ट्रंप यांच्या भारत दौऱ्यावर नाराज असून जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावत असताना काँग्रेस का नाराज आहे असा सवाल भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी ट्रंप यांचा भारत दौरा महत्त्वपूर्ण आहे असं पात्रा म्हणाले

या योजनेमुळे देशभरातल्या सर्व शेतकरी कु बिंचं उत्पन्न वाढण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी संबंधित खर्च आणि कौ ुव्विक गरजा भागवायला मदत होईल या योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात सुरुवातीला दोन हेक उपर्यंत शेतीयोग्य जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली होती त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत मदत देण्यात आली केवळ प्राप्तीकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे बातम्यांची सत्यता तपासण्याचं कौशल्य असणाऱ्या पारंपरिक माध्यमांनी समाजातल्या आपल्या भूमिकेसंदर्भात आत्मपरीक्षण करावं आणि वाचकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मार्ग शोधायला हवेत असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं इंग्रजी वर्तमानपत्र हिंदूनं आज बंगळुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं उद्घा ज केल्यानंतर ते बोलत होते इंजुनेश आणि समाजमाध्यमांनी पत्रकारितेचं लोकशाहीकरण आणि पुनरुज्जीवन केलं मात्र यामुळे समाजात चिंताही वाढल्या आहेत असं राष्ट्रपती म्हणाले माध्यमांचं हे नवं रूप वेगानं लोकप्रिय झालं मात्र पारंपरिक माध्यमांमध्येच बातम्यांची सत्यता पडताळण्याचं कौशल्य आहे असं राष्ट्रपती म्हणाले

नवी दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत आज फ्रिस ईल प्रकारात भारताच्या बजरंग पुनियासह तीन भारतीयांनी आज अंतिम फेरी गाठली

कांस्य पदकासाठी आता त्याची लढत कझाकिस्तानच्या मिर्झा अशिरोव्ह याच्याशी होणार आहे क्रीडा क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती जीवन गौरव क्रीडा पुरस्कार प्रशिक्षक पंढरीनाथ पठारे यांना आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गौरवपत्र स्मृतीचिन्ह आणि तीन लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे याशिवाय उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शनासाठी युवराज खा्के बाळासाहेब आवारे नितीन खतरी जगदीश नानजकर आणि अनिल पोवार यांना सन्मानित करण्यात आलं हर्षद हातणकर आणि कविता घाणेकर यांना खो खोमधल्या उल्लेखनीय योगदानासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आला यासह रिशांक देवाडिया गिरीष इर्नक आणि सोनाली शिंग यांना कबड्डीसाठी अश्विन पार्टील मधुरा वायकर यांना सायकलिंगसाठी पवन जयस्वाल प्रिया गोमासे यांना आर्वापार्वा अभिजित कक्के अंकिता ग्रंड यांना कुस्तीसाठी शिवछत्रपती प्रस्कारानं गौरवण्यात आलं कयाकिंग कनोईग व्हॉलिबॉल स्केर्टींग वूशू जलतरण डायविंग वॉंडे पोलो तिरंदाबाजी अध्येलिंक्स तलवारबाजी मुष्टीयुद्ध रोईंग यातल्या विशेष योगदानासाठी खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं